फ्रडमॉल मल्टिप्लेक्समध्ये छापील किंमतीपेक्षा अधिक दरानं खाद्य पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई होणार

थर्माकोल मखरावरील बंदी गणेशोत्सवाप्रती शिथील करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

विधिमंडळ नाणार प्रकल्पाच्या मुद्द्यावरून विरोधकांसह शिवसेनेनं कालही सरकारला धारेवर धरलं यावरून झालेल्या गदारोळामुळं सभागृहाचं कामकाज काल सलग तिसन्या दिवशी आधी तीन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आतत्पूर्वी या प्रकल्पाशी संबंधित सर्व घटकांची मत विचारात धेऊनच काम सुरू केलं जाईल कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प लादला जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात काल पुन्हा स्पष्ट केलं

मराठी माध्यमाच्या इयत्ता सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकातली काही पानं गुजराती भाषेत छापल्याचा मुद्दावरून सरकारचा निषेध करत विरोधकांनी गदारोळ केल्यामुळ विधानपरिषदेचं कामकाजही काल दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं याप्रकरणी सरकारनं सर्वंकष चौकशी करून निवेदन करावं असे आदेश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले तत्पूर्वी झालेल्या कामकाजात दादरच्या चैत्यभूमीवरील भारतरत्न डॉ

कर्जदार पिडीत शेतकऱ्यांच्या सावकाराकडील गहाण जमिनी परत मिळण्यासाठी योग्य ती कारवाई करणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी काल एका लक्ष्यवेधीच्या उत्तरात दिली

राज्यातील फुडमॉल आणि मल्टिप्लेक्समध्ये खाद्य पदार्थांची विक्री छापील किमतीपेक्षा अधिक दराने केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी काल विधानपरिषदेत दिली

या अभियानांतर्गत स्वतंत्र सर्वेक्षण संस्थेमार्फत छोट्या गावांच्या गुणात्मक आणि संख्यात्मक मूल्यांकनाच्या आधारे देशातील सर्व राज्यं आणि जिल्ह्यांना मानांकन दिलं जाणार आहे

किती लोकांचं स्वप्न साकारतं ते लवकरच कळेल तूर्तास या योजनेचं काम कुठवर आलं आहे ते सांगणारा हा वृत्तांतः या ऑनलाईन नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळाल्याची माहिती या योजनेचे प्रकल्प अधिकारी दिनेश रोकडे यांनी आकाशवाणीशी बोलताना दिली नागरिकांकडून मागणी सर्वेक्षण करण्यात आले

या योजनेमध्ये घर घेण्यासाठी अनेकजण प्रतिक्षेत आहेत त्यापैकी विजया गोळे यांच्याशी आम्ही बातचीत केली वर्तमानपत्रातून मला या प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती मिळाली मी हा फॉर्म भरला आणि मला ही योजना चांगली वाटली आमची घर घेण्याचीही कंडिशन नाहीये त्यामुळे या योजनेचा आम्हाला लाभ भेटतोय सर्व पात्र अर्जदारांना घर देण्याचे आमचे प्रयत्न चालू असल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं

थर्माकोलः आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगानं सजावटीसाठी वापरल्या जाणा या थर्माकोलच्या मखरांच्या विक्रीवरील बंदी शिथील करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे येत्या सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव साजरा केला जाणार असून फक्त यावर्षीसाठी थर्माकोलच्या मखरांच्या विक्रीस परवानगी देण्याची मागणी थर्माकोल उत्पादक आणि सजावटकरांच्या संघटनेनं याचिकेड्वारे केली होती मात्र न्यायमूर्ती अभय ओक आणि रियाझ छागला यांच्या खंडपीठानं ही याचिका काल फेटाळली

जिल्हाधिकारी ब्रेता सिंघल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव नाईक निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांनी पालखीचं स्वागत केलं याविषयी अधिक माहितीः नीरा नदीतील स्नानानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठया आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात माउलींच्या पालखीचं काल पाडेगाव इथं आगमन झालं यावेळी माउलीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती आरोग्य विभागानं तयार केलेल्या आरोग्य रथाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झालं विविध विभागांनी तयार केलेले सामाजिक संदेश देणारे फलक यावेळी विशेष लक्ष वेधून घेत होते त्यानंतर पालखी सोहळा लोणदकडे मुक्कामासाठी मार्गस्थ झाला आज पालखीचा मुक्काम तडरगाव इथं असेल

किल्ले मनरेगा राज्यातल्या गड किल्ल्यांची स्वच्छता मनरेगा आणि राज्याच्या रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणार आहे अशी माहिती पर्यटन आणि रोजगार हमी योजना मंत्री जयक्मार रावल यांनी काल नागप्रात दिली या कामात प्रातत्व विभागही योगदान देणार असल्याचं ते म्हणाले संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत रावल बोलत होते या विशेष मोहिमेमुळे रोजगार निर्मिती होईल तसंच पर्यटनाला उत्तेजन मिळेल असंही ते म्हणाले

पर्यटकांची हल्लडबाजी परिसरात चालणारी बेकायदा मद्य विक्री मद्यपान करून धबधब्याखाली जाणं धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढणं या गोष्टी जिवावर बेतणाऱ्या असतात हे वेळोवेळी सांगूनही त्याचा उपयोग होत नाही सूचना फलक लाऊन पोलीस ठेऊनही पर्यटकांच्या उत्साहाला आवर घालता येत नाही हे जेव्हा स्पष्ट झालं तेव्हा बंदीचा टोकाचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला

प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयातल्या एका दुष्यम निबंधकास त्या जिल्ह्यासाठी विवाह अधिकारी घोषित करण्यात आलं आहे दस्त नोंदणी प्रमाणेच विशेष विवाह नोंदणी प्रक्रिया ही संगणकीकृत केली आहे वेळ वाया जाऊ नये च्का होऊ नये म्हणून आपली डाटा एन्ट्री आपणच करण्याची सुविधाही नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी नीता चावरे पालघर अंत्यसंस्कार अध्यात्मिक गुरु आणि साधू वासवानी मिशनचे संस्थापक दादा वासवानी यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी संपर्कमंत्री गिरीश बापट भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी उपस्थित होते दादा वासवानी यांचं गुरुवारी पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं हवामान राज्याच्या बहतांश भागात काल पावसानं हजेरी लावली कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त होता

अनेक गावांना पराचा फटका बसला कोकणातही अनेक ठिकाणी प्रस्थिती आहे आजही राज्यात सर्वत्र पाऊस अपेक्षित असला तरी मराठवाड्यात पावसाचा जोर कमी राहील

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तसंच ऍट एआयआर न्यूज पुणे या ट्विटर हँडलवर